कोविड संदर्भातील चाचणी विषयक तंत्रज्ञान बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा मागोवा उपचारांसाठी औषधांची उपलब्धता वगैरे मुद्द्यांचाही त्यांनी या बैठकीत आढावा घेतला

लस तयार करण्यासाठी देशात सुरू असलेल्या प्रयत्नांना सरकारकडून आवश्यक सर्व सुविधा आणि पाठबळ देण्यास सरकार बांधील असल्याचंही त्यांनी नमूद केलं सेरो सर्वेक्षण आणि चाचण्यांमध्ये वेगानं वाढ करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले तसंच आरोग्य मंत्रालयाच्या सर्वंकष लस वितरण यंत्रणेचाही मोदी यांनी या बैठकीत आढावा घेतला

जगातील श्रीमंत देशांच्या मध्यवर्ती बँका आणि अर्थमंत्र्यांशी बोलताना जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी एकूण परिस्थितीची माहिती देताना याबाबतचा प्रस्ताव या महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय विकास संघटनेच्या प्रतिनिधींसमोर मांडणार असल्याचं ते म्हणाले अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कर्ज बुडवणाऱ्यांचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यानं जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं एक कृती योजना तयार केली असल्याचंही मालपास यांनी सांगितलं सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वित्त समितीच्या बैठकीत सहभाग घेतला मंत्री स्तरावरील या बैठकीत द्र दृश्य प्रणालीद्वारे बोलताना सीतारामन यांनी भारतात अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत केल्या जाणाऱ्या उपायांची थोडक्यात माहिती दिली

जगभरातील अर्थव्यवस्थांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत असल्याबद्दलही त्यांनी या संघटनेचं कौतुक केलं अनेक गरीब देशांमध्ये लाखो लोकांसमोर अस्तित्वाचं संकट असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नही सुरू असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं या बैठकीत इतर सदस्यांनीही त्यांच्या देशांमध्ये कोरोना संसर्ग आणि त्याच्या परिणामांवर केल्या गेलेल्या उपाय योजनांबाबत माहिती दिली

ही रक्कम रराज्यांच्या भांडवली खात्यांवर जमा होणार असून या कर्जाचा केंद्राच्या राजकोषीय त्टीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे केंद्र सरकार कर्ज घेऊन ते राज्यांना देणारं असल्यानं सर्व राज्यांसाठी समान व्याज दर असतील आणि त्यामुळं या कर्जाचं व्यवस्थापन करणं सोपं जाणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे या स्विधेचा फायदा मिळणाऱ्या राज्यांना आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत राज्यांच्या एकूण उत्पादनाच्या दोन टक्के अतिरिक्त कर्ज घेण्याच्या सवलतीचा कमी वापर करता येईल असंही निवेदनात म्हटलं आहे जागतिक अन्न दिवस आज जागतिक अन्न दिवस आहे

जगातील दुलर्क्षित घटकांचा भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि अन्न वितरण यंत्रणा अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावं यावर यादिवशी भर दिला जातो अडचणीची परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमध्येही काम करणाऱ्या अन्न पुरवठा यंत्रणेचे महत्त्व या दिवशी अधोरेखित करण्यात येतं जगात अद्यापही अनेक लोकांना भुकेची समस्या भेडसावत असून ही समस्या दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं मत जागतिक अन्न योजनेचे प्रतिनिधी बिशो पराजुली यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं

या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री अर्थ मंत्री आणि महिला आणि बालविकास मंत्री उपस्थित असतील कृषी क्षेत्राला तसंच भूक आणि कुपोषण दूर करण्याच्या प्रयत्नांना केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं आजच्या कार्यक्रमामुळे अधोरेखित होणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं

राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महिला सुरक्षेसाठी राज्यात शक्ती अभियान सुरू केलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली थायलंड निदर्शने विद्यार्थ्यांच्या पुढाकारानं थायलंडमध्ये सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र झाल्यानं सरकारनं राजधानी बँकॉक इथं आणीबाणी जाहीर केली आहे पंतप्रधानांचा राजीनामा आणि राजसत्ताक पद्धतीमध्ये घटनात्मक बदल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे

कीरगिझस्तान वादग्रस्त संसदीय निवडणुकीवरून झालेल्या आंदोलनानंतर कीरगिझस्तानचे अध्यक्ष सूरोन्बे जीन्बेकोव्ह यांनी पदाचा राजीनामा दिला आहे संघर्ष आणि रक्तपात टाळण्यासाठी आपण पद सोडत असल्याचं जीन्बेकोव्ह म्हणाले आपण राजीनामा दिला असल्यानं इतर राजकीय पक्षांनी आपल्या आंदोलक कार्यकर्त्यांना रस्त्यांवरून हटवावं आणि राजधानी बिश्केक मध्ये शांतता प्रस्थापित करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे

आदर्श आचार संहिता लागू असताना हे बदलीचे आदेश दिले गेले असल्यानं ते तातडीनं रद्द करावेत असं आयोगानं म्हटलं आहे

भारताचा दुसरा खेळाडू लक्ष्य सेन याचा मात्र काल पराभव झाल्यानं तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे आयपीएल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल किंग्ज इलेव्हन पंजाब या संघानं अटीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेन्जर्स बंगळूर संघाचा आठ गडी राखून पराभव केला हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला

मात्र पंजाब संघाचा कर्णधार के

आज कोलकता नाईट रायडर्स संघाचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर होणार आहे पाऊस महाराष्ट्राच्या सातारा आणि सांगली जिल्ह्यात कालही पावसानं थैमान घातलं त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळित झालं आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही काल पावसाचा जोर बराच होता वादळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विविध यंत्रणांकडून आढावा घेतला दरम्यान ज्या कमीदाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस आला तो पट्टा आज कोकण ओलांडून अरबी समुद्रावर पोहोचेल नंतर तो गुजरातच्या दिशेनं जाणार असल्यानं त्याच्या प्रभावामुळे आज कोकणात सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी जोरदार सरी बरसू शकतात या कमीदाबाच्या पट्ट्यासोबत आलेल्या ढगांमुळे आजही पश्चिम महाराष्ट्रात अनेक तर विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी अपेक्षित आहेत